मल्ल्याला फरार घोषित करुन त्याच्या मालमत्ता जप्त करण्याची विनंती संचालनालयानं फरार आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक न्यायालयाकडे केली होती

काल औरंगाबाद इथं ग्राहक संरक्षणाशी निगडीत विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते वस्तूची मोजणी करण्यासाठीचं वजनमाप यंत्र नियमान्सार पैसे देण्याघेण्याच्या ठिकाणी दर्शनी भागात न ठेवणाऱ्या विक्रेत्यांवरही कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या

परळी इथं काल विविध विकास कामांचा शुभारंभ मुंडे यांच्या हस्ते झाला त्यावेळी त्या बोलत होत्या

औरंगाबाद इथं आयोजित बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात ते काल बोलत होते हा आतापर्यंतचा सहावा मेळावा असून या मेळाव्यांच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळाले असल्याचं देसाई यांनी यावेळी नमूद केलं काल झालेल्या मेळाव्यात चौदाशे विद्यार्थ्यांना रोजगार देण्यात आला करमाड इथं शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या कार्यशाळेतही देसाई यांनी मार्गदर्शन केलं गडचिरोली जिल्ह्यातल्या सात नक्षलवाद्यांनी काल त्मसमर्पण केलं यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे

याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या कामांचा आढावा तसंच पूढील दिशा या बैठकीत ठरवली जाईल त्याचप्रमाणे संध्याकाळी ते जिल्ह्यातल्या उद्योग व्यवसाय शिक्षण अशा सर्वच क्षेत्रातल्या निवडक व्यक्तिंशी संवाद साधणार आहेत

औरंगाबाद इथं सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाचा पहिला डॉ भीमराव गस्ती प्रबोधन प्रस्कार पालघर जिल्ह्यात आदिवासींसाठी कार्यरत वयम् संस्थेचे संस्थापक मिलिंद थत्ते यांना आणि पहिला डॉ रखमाबाई राऊत सेवा प्रस्कार चाळीसगाव इथं दुर्बल महिलांच्या विकासासाठी कार्य करणाऱ्या स्वयंदीप या संस्थेच्या संस्थापक मिनाक्षी निकम यांना बडोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते व्यवस्थेच्या कचाट्यात अडकलेल्या सरकारी रुग्णालयांच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद इथल्या डॉ हेडगेवार रुग्णालयाचं कार्य समाधानकारक आहे या शब्दांत बडोले यांनी या रुग्णालयाच्या सेवाकार्याचा गौरव केला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या अनुषंगाने हे पुरस्कार प्रदान करण्यात आले

सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाला गुणवत्ता पूर्ण सेवेसाठी आय एस ओ प्रमाणपत्र बडोले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं

आज सायंकाळी सहा वाजता एका समारंभात हे प्रस्कार प्रदान केले जातील

काल अप्ऱ्या प्रकाशामुळे वेळपूर्वीच खेळ थांबवण्यात आला होता

अमावस्येनिमित्त शेतकरी शेतात जाऊन पूजा करतात तसंच भोजनाचा आनंद घेतात या सणानिमित्त जिल्हाभरात काल स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली होती

परिषदेच्या ना गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता हे व्याख्यान होणार असल्याची माहिती अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली